राष्ट्रपती राम नाथ कोविंद उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह तसंच भाजप आणि विरोधी पक्ष नेत्यांनी आज राजघाट इथं महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली यावेळी सर्वधर्मीय प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं महात्मा गांधी यांनी त्यांच्या शिकवणीतून जगासमोर असलेल्या आव्हानांवरचे उपाय मांडले आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे गुजरातमधल्या साबरमती आश्रमाला मोदी यांनी आज भेट दिली त्याआधी अहमादाबाद विमानतळावर पोचल्यावर ते बातमीदारांशी बोलत होते महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती संयुक्त राष्ट्रसंघातही उत्साहानं साजरी झाली अशी माहिती त्यांनी दिली

गांधीजींनी जगाला सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवला असून त्यांच्या सत्याग्रहाच्या चळवळीनं ब्रिटिश सरकारला नमवलं असं शाह यावेळी म्हणाले गांधी जयंतीनिमित्त केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी आज नवी दिल्लीत इंदिरा गांधी स्टेडीयम इथं फिट इंडिया प्लॉगि रनला हिरवा झेंडा दाखवला यावेळी खासदार आणि गीतकार मनोज तिवारी कुस्तीपटू बजरंग पुनिया तसंच कवी अशोक चक्रधर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते धावतानाच मार्गातला कचरा आणि निरूपयोगी प्लॅस्टीकचा कचरा उचलणं असं या मोहिमेचं स्वरूप आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एकदा वापरण्यात येणाऱ्या प्लास्टीक पासून भारताला मुक्त भारताला मुक्त करण्याच्या धोरणाचा पुरी यांनी यावेळी बोलताना पुनरुच्चार केला गांधीजींच्या शिकवणीवर आधारित आणि त्यांच्या चरित्रावर आधारित विविध कार्यक्रम गांधीजींनी दांडी यात्रेचा प्रारंभ केला त्या साबरमती आश्रमाची प्रतिकृती खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या मुंबईत भरलेल्या खादी फेस्ट प्रदर्शनात मांडण्यात आली आहे हे प्रदर्शन महिनाभर चालणार आहे मुंबईत केंद्र सरकारच्या चित्रपटविभागातर्फे गांधी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे प्रसिद्ध अभिनेता दर्शन झवेरी यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन झालं

छत्तीसगढ विधानसभेचे सदस्य महात्मा गांधी यांचे विचार आणि त्यांचं लेखन याविषयी आपापली मतं सभागृहात मांडणार आहेत आंध्र प्रदेशात प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत जनजागृतीपर प्रचार फेरी आणि जनसभेचं आयोजन केलं होतं तमीळनाडूत महात्मा गांधीजी यांच्या काळ उलगडून दाखवणाऱ्या विशेष टपाल तिकीटांच्या प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं कर्नाटकात मुख्यमंत्री बी

एडुयीरप्पा यांनी महात्मा गांधी यांचा वारसा सांगणाऱ्या योजना हे विशेष नियतकालिक आज प्रकाशित केलं ईशान्य भारतातही मेघालय मिझोराम अरुणाचल प्रदेशात महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती उत्साहात साजरी केली गेली यानिमीत्तानं मेघालयात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनही पाळला गेला मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्येही महात्मा गांधीजींना आदरांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं तर पाँडेचरीमध्ये महात्मा गांधीजींना पुष्पांजली अर्पण केली गेली स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत आज गुजरातमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे एकदाच वापर करता येण्यासारख्या प्लास्टिक विषयीच्या जन जागृतीसाठीच्या कार्यक्रमांमध्ये तरुण वर्ग मोठ्या संख्येनं सहभागी झाला आहे अशी माहिती आकाशवाणीच्या प्रतिनिधीनं दिली आहे

कुलगुरू नजमा अख्तर यांनी विद्यापीठातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांबरोबर प्लास्टिकचा वापर न करण्याचा आणि विद्यापीठाचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला गांधीजींच्या मनात निर्भयतेचं बीज कसं पडलं याचं चित्रण करणा या हे राम या लघुपटाचं प्रकाशन काल माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं गांधीजयंतीनिमित्त काँग्रेसनं देशभर पदयात्रा आयोजित केल्या आहेत नवी दिल्ली इथं पदयात्रेचं नेतृत्व काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी करणार असून राहूल गांधी या पदयात्रेत सहभागी होणार आहेत

हा जागतिक विक्रम ठरण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात वर्धा जिल्ह्यात सेवाग्राम इथं विशेष कार्यक्रम सेवादलने केला

यावेळी भारतीय दूतावासानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध नृत्यांगना शर्मिला बॅनर्जी यांनी गांधीजींच्या जीवनावरची नृत्य नाटिका सादर केली

कोलंबो इथं आयोजित विशेष कार्यक्रमात श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना आणि भारताचे श्रीलंकेतले राजदूत तारणजित सिंग संधू यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला

पॅलेस्टाइनचे माहिती तंत्रज्ञान मंत्री इशाक सेदेर यांच्या हस्ते या तिकिटाचं अनावरण झालं या कार्यक्रमाला भारताचे प्रतिनिधी सुनील कुमार उपस्थित होते महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीचं औचित्य साधून आकाशवाणीच्या वृत्तसेवा विभागानं आज आपल्या संकेत स्थळाची गुजराती भाषेतली आवृत्ती सुरु केली

लवकरच हे संकेतस्थळ भारतातल्या सर्व प्रमुख भाषांमध्ये उपलब्ध करून दिलं जाईल असं आश्वासन आकाशवाणी वृत्तसेवेच्या प्रधान महासंचालक इरा जोशी यांनी दिलं आहे या संकेतस्थळाच्या उद्घाटनानिमीत्त आज झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या

माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांची जयंती आज देशभरात उत्साहात साजरी केली गेली राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्लीत लालबहादूर शास्त्री यांच्या विजय घाट इथल्या समाधीला पुष्पांजली अर्पण केली महात्मा गांधी आणि भारताचे माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनानिमीत्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडू लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी आज संसदेच्या मध्यवर्ती सभागृहातल्या महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली जम्मू कश्मीरमधे गटविकास परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जम्मुतल्या विरोधी पक्षांच्या राजकीय नेत्यांची स्थानबद्धता राज्य प्रशासनानं संपुष्टात आणली आहे नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस नॅशनल पँथर्स पार्टी आणि इतर काही राजकीय पक्षांचे नेते पाच ऑगस्टपासून स्थानबद्ध होते जम्मूतल्या सर्व स्थानबद्ध नेत्यांना ते त्यांच्या राजकीय कामासाठी मुक्त असल्याचं संबंधित पोलीस ठाण्यांनी कळवलं आहे जम्मू काश्मीर आणि लडाखला एकदा वापरात येणा या प्लास्टिपासून मुक्त करण्याचं आवाहन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलं आहे स्वच्छता ही सेवा या मोहिमेत सर्व नागरिकांनी सहभागी होण्याची गरज असल्याचंही मलिक यांनी सांगितलं स्वच्छतेबाबत नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात देशातल्या पहिल्या सर्वात स्वच्छ रेल्वे स्थानकांच्या यादीत जयपूर जोधपूर आणि दुर्गापूर रेल्वेस्थानकं अव्वल ठरली आहेत